नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी आज नवी दिल्लीत अमर जवान ज्योती इथं प्ष्पचक्र अर्पण करुन ह्तात्म्यांना आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नौदल दिनानिमित्त नौसैनिकांना श्रभेच्छा दिल्या आहे देशाच्या समुद्री सीमांचं रक्षण व्यापारी मार्गांची सुरक्षा आणि आपत्तीच्या काळात मदत उपलब्ध करण्यासाठी असलेल्या नौदलाच्या कटिबद्धतेचा देशाला अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे

पश्चिम नौदल कमांडशी सल्ला मसलत करुनच ही विकास कामं केली जात आहेत असं लुथरा यांनी आयएनएस कोची इथं आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं आयएनएस विराटचं सागरी वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईच्या किनाऱ्यालगत विकसित करण्यात येत असलेल्या ड्राय पोर्ट सुविधेमुळे देखभाल खर्चात कपात होईल असं ते म्हणाले

अहवाल मिळाल्यानंतर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान या भागातली परिस्थिती सध्या नियंत्रणात असून या भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

पक्षाचं दोन पानं असलेलं निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्यासंबंधी हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत दिनकरन आज न्यायालयात हजर झाले असता त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानच्या वतीनं काल मुंबई विद्यापीठात आयोजित अभ्यासक्रम सहविचार सभेत ते बोलत होते उच्च शिक्षणातली पदवी देताना विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराची हमी देणं आवश्यक असून यासाठी नवनवीन कौशल्य अंगीकृत करण्याची गरज तावडे यांनी व्यक्त केली यासाठी संस्था चालक आणि प्राध्यापकांनी अभ्यासक्रम तसंच उद्योजकांना लागणाऱ्या कौशल्याची सांगड घालून आराखडा तयार करावा असं आवाहन त्यांनी केलं

काल मुंबईत अनुसूचित जाती जमाती एससी एसटी उद्योजक विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते लघु उद्योगाच्या प्रगतीसाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा बाजारपेठ भांडवल उभारणी आणि आर्थिक सहाय्यासह सर्व बाबी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात डिजिटल व्हॅनला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं या डिजिटल व्हॅनद्वारे ग्राम पंचायत शाळा अंगणवाडी आणि महिला बचत गट यांना स्वच्छते विषयक फिल्म दाखविण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल अ गटातल्या समान्यात अर्जेंटिनानं न्यूझीलंडवर तीन शून्य असा विजय मिळवला तर स्पेन आणि फ्रान्स यांच्यातला सामना एक एक असा बरोबरीत सुटला